ते काल नवी दिल्लीत वृत्तसंस्थेशी बोलत होते

देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जवाहरल लाल नेहरु यांना आदरांजली वाहिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पुण्यात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पंडीत नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं